मणिपूरमध्ये फाळ श्वि ऐतिहासिक कांगला किल्ल्यात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अरुणाचल प्रदेशात राजधानी ठानगरमध्ये राज्यपाल पी डी मिश्रा यांनी ध्वजारोहण केलं आसाममध्ये राज्यपाल प्रोफेसर जगदिश मुखी यांनी गुवाहाटी क्विं तिरंगा फडकावला बिहारमध्ये पाटण्यात राज्यपाल लालजी टंडन यांनी ध्वजारोहण केलं मध्यप्रदेशमध्ये भोपाळसह तिर अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

सिंग बडनोर यांनी तर हरयाणात पंचकुला क्विं राज्यपाल सत्यपाल नारायण यांनी तिरंगा फडकावला छत्तीसगढमध्ये रायपुर ि ं मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं गुजरातमधे राज्यपाल ओ

कोहली यांनी ध्वजारोहण केलं तर उत्तरप्रदेशात लखनऊ िश्व राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जम्मू कश्मिर मधे हिवाळी राजधानी जम्मू क्वे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तर अंदमान निकोबार मधे पोर्ट ब्लेअर नायब राज्यपाल अँडमिरल जोशी यांनी ध्वजारोहण केलं

सर्व ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते

राजधानी दिल्लीत राजपथावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी झालेल्या विशेष संचलनात राष्ट्रपतींनी विविध दलांच्या मानवंदनेचा स्वीकार केला दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाआधी परंपरेनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिया गेट बिल्या अमर जवान ज्योती बिं जाऊन पुष्पचक्र अर्पण केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झालं

त्यानंतर लान्स नायक नझीर अहमद वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं राजपथावरील संचलनाला विजय चौकापासून सुरुवात झाली लेफ्टनंट जनरल असीत मिस्ती यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं त्यापाठोपाठ शौर्यपदक विजेत्यांचं राजपथावर आगमन झालं यामध्ये परमवीर चक्र आणि अशोकचक्र विजेत्यांचा समावेश होता त्यापाठोपाठ तिन्ही संरक्षण दलं तटरक्षक दल दिल्ली पोलिसांच्या पथकांनी तसंच सीमा सुरक्षा दलाच्या सांडणीस्वारांच्या पथकानं संचलनात भाग घेतला देशाची शस्त्रसज्जता आणि तांत्रिक प्रगती दाखवणा या विविध शस्त्र अस्त्रांचाही संचलनात समावेश होता यावेळी प्रथमच आझाद हिंद सेनेच्या परमानंद लालतीराम हिरासिंग आणि भागमल या चार माजी सैनिकांनी संचलनामधे भाग घेतला तसंच आसाम रायफल्सच्या महिला पथकानंही संचलनात प्रथमच सहभाग नोंदवला नौसेना लष्करी सेवा दल तसंच संदेश वहन दलाच्या पथकांचं नेतृत्वही महिला अधिका यांनीच केलं होतं

त्यावर आधारित सर्वच राज्यांचे चित्ररथ संचलनात सहभागी झाले परदेशातल्या भारतीय दूतावासांमधेही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं सक्त वसुली संचालनालयनं आज काळा पैसा आणि गैरव्यवहार संबंधातल्या एका नवीन प्रकरणासंदर्भात वकील गौतम खेतान यांना अटक केली

जम्मू कश्मीरच्या श्रीनगर शहराजवळ पांपोर विभागातल्या खुनमोह ख्रिव भागात झालेल्या एका संयुक्त लष्करी कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं यावेळी झालेल्या चकमकीत जम्मू कश्मीर पोलिसांचा तीन जवान किरकोळ जखमी झाले या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली दरम्यान पूँछ जिल्ह्यात मानकोट क्षेत्र ििं भारतीय छावण्यांवर आज पाकिस्तानी लष्करानं गोळीबार केला भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं सलग सहा दिवस बंद असलेल्या जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुला करायचे प्रयत्न आज पुन्हा झालेल्या हिमवर्षामुळे थांबवावे लागले आहेत

हवामानाची स्थिती सुधारल्यानंतरच महामार्ग पूर्वपदावर आणायचे प्रयत्न सुरु करण्यात येतील असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं मेघालयाच्या पूर्व जैनतिया डोंगराळ भागात कोळसाखाणीत अडकलेल्या दुस या एका कामगाराचा मृतदेह आज नौदलाच्या पाणबुड्यांनी शोधून काढला आहे

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहाय्यानं या मृतदेहापर्यंत पोचण्याचे प्रयत्न सुर असल्याची माहिती त्यांनी दिली गुरुवारी मिळालेला पहिला मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्याचं त्यांनी सांगितलं भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आपल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी उलामाबादच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे वैद्यकीय कारणावरुन आपल्याला जामिन मिळावा अशी विनंतीही या याचिकेत केली आहे अल अजिजिया स्टील कारखाना प्रकरणात उत्तरदायित्व न्यायालयानं गेल्या महिन्यात शरीफ यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावत त्यांची रवानगी लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात केली होती

चीनच्या सहकार्यानं मलेशियात बांधला जाणारा उत्तर किनारपट्टीवरचा रेल्वे प्रकल्प वाढत्या बांधकाम खर्चामुळे रद्द करायचा निर्णय मलेशियाच्या सरकारनं घेतला आहे या रेल्वे प्रकल्पाचा खर्च देशाच्या आवाक्याबाहेरचा असून तो रद्द केला नाही तर देशाला मोठया प्रमाणावर व्याज भरावं लागेल अशी चिंता मलेशियाचे आर्थिक व्यवहार मंत्री अझमीन अली यांनी व्यक्त केली आहे

जकार्ता श्वे सुरू असलेल्या डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं अंतिम फेरीत धडक मारली आहे

सायना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असून जियाव सातव्या स्थानावर आहे

तिसऱ्या गेममध्येही सायनानं चांगली सुरुवात केली आणि दहाव्या गुणापर्यंत आघाडी राखली मात्र नंतर जियावनं हळूहळू सामन्यावर पकड वाढवत गुणांची आघाडी कमी होऊ दिली नाही सोळाव्या गेम नंतर मात्र सायनानं पुन्हा एकदा उसळी घेत आघाडीही घेतली आणि तिसऱ्या गेम सह सामनाही खिशात टाकून अंतिम फेरीत प्रवेश केला